निर्णयाला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यभर बंदला संमिश्र प्रतिसाद

देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आपात्कालीन व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी राष्ट्रीय आपात्कालीन व्यवस्थापन दलाच्या चार अंतिरिक्त तुकड्या वाढवण्याच्या निर्णयाला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली

तसंच केद्र पुरस्कृत इतर मागासवर्गिय विद्यार्थ्यांना भारतात मॅट्रिकोत्तर शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना पुढं सुरू ठेवण्याला मंजुरी दिली आहे राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडीचे उमेदवार श्री हरिवंश यांची आज राज्यसभेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात आली त्यांचे प्रतिस्पर्धी ज्येष्ठ पत्रकार श्री हरिप्रसाद हे बिहार राज्याचे जनता दल सदस्य म्हणून सदनात प्रतिनिधीत्व करतील सभापती श्री

वेंकय्या नायडू यांनी राज्यसभेत हा निकाल जाहीर केला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी श्री हरिवंश यांचं अभिनंदन केलं राज्यसभेचे नवनिर्वाचित उपसभापती श्री हरिवंश यांनी आपण निष्पक्षपणे सदनाचं कामकाज सुरू ढेवण्यास कटिबद्ध असून सर्व राज्यसभा सदस्यांनी यासाठी आपल्याला सहकार्य करावं अशी आशा व्यक्त केली दरम्यान आज राज्यसभेत अन्वसूचित जाती जमाती विधेयक पारित करण्यात आलं आणि राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक पारित करण्यात आलं तर लोकसभेत आज डी एन ए

राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आज मागं घेत असल्याचं सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या समन्वय समितीनं आज मंत्रालयात जाहीर केलं आज म्रख्य सचिव श्री दिनेशक्रमार जैन यांच्यासमवेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी सरकार सकारात्मक असून लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असं आश्वासन मुख्य सचिवांनी दिलं अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष श्री विश्वास काटकर यांनी दिली मराठा आरक्षणासाठी असलेला बंद आणि रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून संप मागं घेत असल्याचंही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शहिदांचं स्मरण केलं तर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देखील भारत छोडो आंदोलनात भाग घेतलेल्या महिला आणि पुरूषांचं आदरपूर्वक स्मरण केलं भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील सगळ्यात महत्वाच्या जनआंदोलनाची माहिती व्हावी या उद्देशानं भारत सरकारच्या फिल्ड ऑउटरिच ब्यूरो अमरावती आणि ग्राम पंचायत लोणी यांच्या सहकार्यानं उद्या सकाळी गावातील मुली महिला आणि प्रुरुषासाठी रांगोळी आणि विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान श्री

पी पी बी

केंद्रीय दूरसंचार राज्य मंत्री श्री मनोज सिन्हा यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली

बी ही बँक बचत आणि चालू खाती रोख हस्तांतरण थेट लाभ हस्तांतरण आणि व्यापार देयकं यासारख्या विविध सेवा उपलब्ध करून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधान श्री

आकाशवाणी नागप्रच्या वाशिम जिल्ह्याचे वार्ताहर श्री सुनील कांबळे यांनी लाभार्थी मूर्तजा खान यांच्याशी संवाद साधला

केंद्र सरकारनं घरगुती व्यवसाय कुटीर उद्योग शेतीवर आधारीत व्यवसाय आणि इतर लघू उद्योगासाठी मुद्रा बँक योजना सुरू केली आहे या योजनेत विना तारण सवलतीनं कर्ज स्रविधा उपलब्ध असल्यामुळं बेरोजगार युवक आणि नागरिकांनी मुद्रा बँक योजनेचा लाभ घ्यावा असं प्रतिपादन केंद्रीय गृहराज्य मंत्री श्री हंसराज अहीर यांनी केलं सदर योजना ही शिशू किशोर आणि तरुण गटात आहे असं सांगून श्री अहीर म्हणाले या योजनेत दहा हजार ते दहा लाखांपर्यत कर्ज देण्याची सुविधा आहे सिंचनाच्या बाबतीत ते म्हणाले राज्याला सिंचनासाठी केंद्रातून भरघोस निधी उपलब्ध होत आहे सिंचनात असलेलं मागासलेपण कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यभर ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत आहे संवेदनशील ठिकाणी शीघ्र कृतीदल केंद्रीय औद्योगिक सुरक्षादल आणि राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत हिंगोली जिल्ह्यातही पूर्ण बंद पाळण्यात येत असून ठिकठिकाणी चक्का जाम करण्यात आला आहे सेनगाव इथं अज्ञात आंदोलकांनी शाळेची बस जाळली परभणी शहरासह जिल्ह्यात पूर्ण बंद पाळण्यात येत असून पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी विविध मार्गावर पाहणी केली पाथरी तालुक्यात शेतकऱ्यांनी बैलगाड्यांसह आंदोलनात सहभाग घेतला धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात पिंपळनेर रस्त्यावर आंदोलकांनी टायर जाळून रस्ता रोको आंदोलन केलं यवतमाळ गोंदिया भंडारा वर्धा ब्रलढाणा अकोला अमरावती वाशिम अहमदनगर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत असून बससेवा शाळा महाविद्यालयं बाजारपेठा बंद आहेत ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे नागप्ररातही मराठा बंदचा संमिश्र प्रतिसाद दिसून आला पावसानं दिलेल्या ओढीमुळं चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी पाणी सोडण्याचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे

चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या प्रढाकारानं घेण्यात आला मात्र याचवेळी पीक वर आले की जे पाणी लागते ते सध्या अत्यंत अप्ररा जलसाठा असल्यामुळं मुबलक पाऊस झाला तरच उपलब्ध करून देता येईल तसंच खरीप पिकासाठी शंभर दश लक्ष घन मीटर पाणी पेंच प्रकल्पातून सोडण्यात येणार असं ते आज आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले पाण्याची चोरी होणार नाही तसंच पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी नागपूर जिल्हाधिकारी यांची असणार आहे अलिकडेच घेण्यात आलेल्या आकाशवाणी संगीत प्रतियोगिता प्राथमिक फेरीचे निकाल जाहीर झाले असून यात तबलावादनात अभिषेक अडचूले आणि आशिष तळ्वेकर मराठी गीतात श्रेया मेंदी बासुरी वादन आशिष उमाळे आणि ख्याल गायन संपदा राजने उत्तीर्ण झाले

देवेंद्र फडणवीस यांनी आज म्रंबई इथं दिले राज्यात नव्यानं लागू करावयाच्या वस्त्रोद्योग धोरणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह इथं आढावा बैठ्क घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते राज्यात वस्त्रोद्योग वाढीसाठी विजेची अडचण येत होती या व्यवसायाला उभारी मिळावी यासाठी इतर अनुदान देण्यात येते आता वीज अनुदानापोटी लागणारी रक्कम मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्यानं बंद पडत चाललेलं वस्त्रोद्योग पुव्हा सुरू होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे अनेक वर्षापासूनचा हा प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लागण्यास आता या निर्णयामुळं मदत झाली आहे ऊस पिकाखालील क्षेत्र स्र्क्ष्म सिंचनाखाली आणण्याबाबतच्या योजनेची साखर कारखाने आणि बँकांनी अप्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले यासंदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह इथं झाली यावेळी सहकार मंत्री श्री सुभाष देशम्रुख उपस्थित होते ऊस पिकाखालील क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आणण्याबाबतच्या योजनेच्या अंमलबजावणीला अधिक गती देण्याची आवश्यकता आहे साखर कारखाने आणि बँकांनी प्रभावीपणे या योजनेची अंमलबजावणी करावी जे साखर कारखाने सूक्ष्म सिंचन योजनेची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांचे वीज खरेदी करारनामे रोखण्यात येतील तसंच ज्या बँका या योजनेची अंमलबजावणी करणार नाही त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल या योजनेचा साखर आयुक्त कार्यालयानं दररोज साखर कारखाने आणि बँकांकडून अहवाल घ्यावा असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले सोलापूर सांगली अहमदनगर पुणे आणि अन्य जिल्हा बँकांना राज्य सहकारी बँक या योजनेसाठी कर्ज उपलब्ध कठ्ठन देणार आहे ज्या शेतकऱ्यांचे आणि साखर कारखान्याचे कर्जासाठी अर्ज आले आहेत त्यांना तत्काळ मंजूरी देण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंज्यांनी दिले चंद्रपूर जिल्ह्यातील जंगला शेजारी राहणारे नागरिक आणि आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी मिळाव्या यासाठी पोंभुर्णा इथं आंतरराष्ट्रीय कंपनीचा अगरबत्ती प्रकल्प निर्माण होणाऱ आहे ग्रामीण भागातील जनतेला रोजगाऱ मिळवून देण्याच्या आपल्या अभिवचनाला पूर्ण करण्यासाठी राज्याचे वित्त नियोजन आणि वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री स्रधीर म्रनगंटीवार यांनी आज म्रंबईत अगरबत्ती निर्मितीमधील अग्रणी आय टी सी